प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

या अंतर्गत रुग्णालयांमध्ये प्राणवायू निर्मिती आणि साठवणूक प्रकल्प सुरु करणं कृत्रिम जीवरक्षक प्रणाली तसंच हवा शुद्ध करणारी उपकरणं बसवणं रुग्णवाहिका व्यवस्था बळकट करणं कोविड रुग्णालयं चाचणी प्रयोगशाळा इत्यादी सोयी सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात

सध्या उद्भवलेली आरोग्यासंदर्भातली आपत्कालिन परिस्थिती हाताळण्याबाबत फेरविचार करावा असंही न्यायालयानं म्हटलं आहे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने कोविड प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्राणवायूचे सिलिंडर आणि सदर परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार आहे ते स्पष्ट करण्यास सांगितलं आहे लस उत्पादन सुविधा वाढवाव्यात जेनेरिक औषधांच्या निर्मितीसाठी परवाना अनिवार्य करावा पेटंट असलेल्या औषधांच्या उत्पादनासाठी त्र्यस्थ पक्षाला परवानगी द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सरकारला दिले आहेत

ते काल मुंबई मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व महानगरपालिका तसंच पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांशी द्रदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत बोलत होते सौम्य लक्षणांच्या गृह विलगीकरणातल्या रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करून ज्येष्ठ तसंच निवृत्त डॉक्टरांकडे रुग्णांच्या संपर्काची जबाबदारी द्यावी कोविडच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने त्याबाबतही आगाऊ नियोजन करून ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या

उर्वरीत जिल्हयांमध्ये आज दोन मेपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे

दरम्यान आज या केंद्रावर लसीकरण बंद राहणार आहे लातूर इथं विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पालकमंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला नांदेड शहरात महानगरपालिकेच्या हैदरबाग इथल्या रूग्णालयात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला

पृण्यात विधानभवनात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते

त्यासाठी राज्य शासनाने आवश्यक निधीची तरतूदही केलेली आहे परंतु लसीची उपलब्धता मर्यादित असल्याने नागरिकांनी लगेच लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये कोविन एपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी जाऊन लस घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं

रशियाच्या लसीमुळे भारताच्या लसीकरण मोहिमेला वेग येईल आणि कोविड विरोधातल्या लढ्याला बळ मिळेल असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलं आहे पहिल्या खेपेत रशियाकडून स्पुटनिक लसींच्या दीड लाख क्प्या मिळाल्या आहेत लसींचा आणखी मोठा साठा लवकरच भारतात पोहोचणार असल्याचं बागची यांनी सांगितलं

या कामगारांना रेल्वे तसंच बस प्रवासाची परवानगी द्यावी तसंच विमा संरक्षण कवच देण्यात यावं अशी मागणी कामगारांनी केली आहे मागणी मान्य न झाल्यास पुढील आठवड्यात रोज सकाळ संध्याकाळ राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी नरेंद्र पाटील यांनी दिला

यामध्ये पंढरपूर इथल्या जागेचाही समावेश आहे सकाळी आठ वाजेपासून या मतमोजणीला सुरवात होईल सर्व मतमोजणी केंद्रांवर कोविड नियमांचं कटाक्षानं पालन करण्याचे निर्देश देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी दिले आहेत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत राजभवनात तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केलं त्यानंतर त्यांनी हुतात्मा स्मारकास प्ष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केलं औरंगाबाद इथं विभागीय आय़क्त कार्यालयाच्या प्रांगणात विभागीय आय़क्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं जालना इथं पालकमंत्री राजेश टोपे लातूर इथं पालकमंत्री अमित देशमुख नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण परभणी इथं पालकमंत्री नवाब मलिक बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे धुळे इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यवतमाळ इथं पालकमंत्री संदिपान भुमरे हिंगोली इथं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते तर औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं

जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील तसंच कोविड संबंधी उपायोजना करणारी कार्यालयं सुरू राहणार असल्याचं या आदेशात स्पष्ट केलं आहे दरम्यान जिल्ह्यात कोविड लसीकरणाची गती वाढवण्यासाठी ब्रथनिहाय नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले आहेत ते काल नियोजन समिती सभागृहात कोविड परिस्थिती आढावा बैठकीत बोलत होते जिल्ह्यात प्राणवायू तसंच रेमडेसिविर औषधीचा मुबलक साठा उपलब्ध असून रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये असं मलिक म्हणाले

भाजीपाला तसंच फळ विक्रेते फेरीवाले यांना चाचणी बंधनकारक करावी यांच्यासह नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात यावा अशा सूचनाही मलिक यांनी केल्या

अन्य सर्व वस्तुंची विक्री बंद राहणार आहे असं पालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितलं

पालकमंत्र्यांनी काल जिल्ह्यातली कोविड परिस्थितीशी संबंधीत आढावा बैठक घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते जिल्ह्यातली रुग्णवाढ थांबवण्यासाठी सर्व यंत्रणा अधिक सक्षमपणानी काम करण्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं मुंडे यांनी सांगितलं यावेळी बोलतांना ते म्हणाले बैठकीमध्ये कंम्प्सीट लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये पूर्णपणाने जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक म्ख्य कार्यकारी अधिकारी यांना स्पष्ट सांगण्यात आलं आहे की लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊन असला पाहीजे

हे पूर्णपणाने थांबलं पाहिजे

हे पण आम्ही त्यांना स्पष्टपणाने सांगितलं आहे

त्यापैकी काही रूग्णवाहिकाचं पालकमंत्री अशोक चव्हाण हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंगाराणी अंब्रलगेकर जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर उपस्थित होते

राज्यसभेच्या खासदार डॉक्टर फौजिया खान यांच्या पुढाकारातून कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन एन्ड वेलफेअर संस्थेच्या माध्यमातून हे केंद्र सुरु करण्यात आलं आहे जिल्ह्यात नागरिकांना कोविड उपचार वेळेवर मिळत नसल्यास प्राणवायू किंवा रेमडीसीव्हीर इंजेक्शन मिळण्यात अडचण असल्यास किंवा रुग्णालयात दाखल करण्याबाबत समस्या येत असल्यास या केंद्राद्वारे मदत केली जाणार आहे

या प्रकरणी हेमंत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती

यात केळी आंबा जांभूळ आदी पिकांचा समावेश आहे वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी काल रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यावेळी संघटनेचे नेते विकास गायकवाड यांनी रशियन क्रांती पासून सुरु झालेल्या कामगार चळवळीबद्दल मार्गदर्शन केलं